प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिलवासातल्या सायली इथं वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली दादरा नगरहवेलीला स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैद्यकीय महाविद्यालय होत असून त्यामुळे परिसरातल्या आरोग्यसेवेला बळकटी मिळेल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला

आरोग्य एप दारोदारी कचरा संकलन घनकचरा व्यवस्थापन अशा विविध योजनांचा शुभारंभही त्यांनी केला त्याआधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या हजीरा इथं लार्सन अण्ड टुब्रो द्वारा सुसज्ज शस्त्रास्त्र यंत्रणा संकुलाचं लोकार्पण केलं या कारखान्यात मेक इन इंडीया उपक्रमांतर्गत हेवित्झर तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे नवसारी इथं उभारण्यात येणा या निराली कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी देखील मोदी यांच्या हस्ते झाली गुजरातमध्ये गांधीनगर इथं भरलेल्या व्हायब्रंट गुजरात या जागतिक शिखर परिषदेत आज झारखंड राज्यांनं आपल्या झारक्राफ्ट आणि खादी मंडळाची उत्पादनं प्रदर्शित केली गुंतवणुकदारांनी झारखंडमध्ये येऊन झारखंडच्या विकासाचा भाग बनावं त्यांना असं आवाहन झारखंड खादी मंडळाचे अध्यक्ष संजय सेठ यांनी यानिमित्त भरलेल्या चर्चासत्रात केलं गुंतवणूकदारांना योग्य तो पाठिंबा मिळेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत देशातल्या पहिल्या भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्राहलयाचं उद्वाटन केलं दोन इमारतींचा विस्तार असलेलं हे संग्रहालय चित्रपट रसिक आणि समीक्षकांच्या गरजांची पुर्तता करण्याबरोबरच विविध दृश्ये ग्राफिक्स आणि संवादात्मक प्रदर्शनांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटविश्वाच्या प्रदीर्घ प्रवासाचं दर्शन घडवेल मुंबईत फिल्म्स डिव्हीजन ऑफ इंडियाच्या परिसरात या संग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलताना मोदी म्हणाले की लवकरच सरकार भारतीय चित्रपट उद्घोगासाठी सिंगल विंडो क्लेअरन्स आणि पोर्टल सुरु करणार आहे ज्यामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रिकरणासाठी लागणा या सर्व परवानग्या मिळायला मदत होऊ शकेल उद्योग सुलभतेच्या सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग असून त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठीही मार्ग सुलभ होऊ शकेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले फिल्म पायरसीचा प्रश्न हा चित्रपट उद्योगासाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न असून त्यांच्या सर्जनशिलतेचा तो अवमान असल्याचं मोदी म्हणाले

ज्यामुळे चित्रपटगृहात चित्रपटांचं अवैध चित्रिकरण हा दंडनीय अपराध ठरणार आहे भारतीय चित्रपटांनी भारताच्या विविधतेचं चित्रण करण्याबरोबरच राष्ट्रीय ऐक्याला हातभार लावला आहे असं प्रधानमंत्री म्हणाले द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतून चित्रपटाच्या आशयात भर पडली आहे तसंच या शहरांमधून काही अत्यंत कुशल अभिनेतेही येत आहेत असं ते पुढे म्हणाले सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या धोरणाचं हे खरखुरं प्रतिबिंब आहे असं त्यांनी सांगितलं

या कार्यक्रमासाठी नागरिक आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी एप वर नोंदवू शकतात लष्करात महिलांच्या कर्तृत्वाला योग्य न्याय मिळावा यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांना स्थान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरुन काल ही माहिती दिली सध्या लष्करात वैद्यकीय शैक्षणिक कायदेविषयक कामं तसंच अभियांत्रिकी आणि सिग्नल विभागात महिला कार्यरत आहेत स्त्रीयांवरचे अत्याचार लैंगिक छळ अशा घटनांच्या तपासासाठी पोलिस दलातल्या महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे तामिळनाडू संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचं उद्घाटन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याहस्ते उद्या औपचारिकरित्या होणार आहे संरक्षणसंबंधी तीन सामंजस्य करारांवरही त्यांच्या उपस्थितीत यावेळी स्वाक्ष या होणार आहेत त्यानंतर सीतारामन त्रिची इथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोईम्बतूर संरक्षण संशोधन केंद्राचं उद्घाटन करतील

दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी एक सर्वाधिक गंभीर आव्हान आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे गांधी नगर इथं भरलेल्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत आफ्रीका दिवस समारंभात स्वराज म्हणाल्या की भारताप्रमाणेच अनेक आफ्रीकन देशही दहशतवादाचे बळी ठरले आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आज आफ्रीकेला महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगून स्वराज म्हणाल्या की भारत आफ्रीकेतले मजबूत संबंध हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला समतेचं अधिष्ठान देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरतील पश्चिम बंगालातली विरोधी आघाडी मोदीविरोधी असल्याची टीका भाजपानं केली आहे नवी दिल्ली इथं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलं की तृणमूल काँप्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त विरोधी आघाडी स्वार्थी आणि वादग्रस्त विचारधारा असलेली आघाडी असून या आघाडीतच फाटाफूट आहे या मोदी विरोधी आघाडीची भाजपाला भिती नसून देशात पुढचं सरकार आपल्याच पक्षाचं येईल असा विश्वास भाजपानं आज व्यक्त केला

आय ए

आरोपी झाकीर नाईकनं द्वेषमूलक भाषणांच्या आधारावर जाणूनबुजून हिंदू ख्रिश्वन आणि वहाबेतर मुस्लीमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर आहे अशाप्रकारच्या वक्तव्यांसाठी त्याला इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन तसंच इतर काही संस्थांकडून निधीचा पुरवठा केला जायचा असा आरोपही ठेवण्यात आला आहे

एनएफआरच्या अधिका यांनं गुवाहाटी इथं ही माहिती दिली आसामच्या गुवाहाटी कामाख्य लुमडींग नविन तिनसुकीया आणि दिब्रुगड या स्थानकांचा यात समावेश आहे कटीहार पुर्निया किशनगंज बरसोई दिमापूर आणि आगरतळा ही इतर स्थानकं यात समाविष्ट आहेत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दिल्लीला जाणा या राजधानी एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरुवात झाली

गुजरातऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे जाणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस असून तिला कल्याण नाशिक जळगाव खांडवा भोपाळ झाशी आणि आग्रा कँन्टोन्मेंट इथं थांबे असतील दिवा पनवेल रोहा मार्गावर मेमु सेवा तसंच पुणे कर्जत पनवेल विस्तारीत पॅसेंजर गाडीचं उद्घाटन सुद्धा आज झालं

भुवनेश्वर इथं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली काँग्रेसच्या आमदारांनी रिसॉर्टमध्ये वेळ घालवण्याऐवजी राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला भेट द्यावी असं कर्नाटकाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बी एस येडुरप्पा यांनी म्हटलं आहे भाजपा कधीही काँग्रेसचे आमदार पळवण्याचा प्रयत्न करणार नाहीत असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आज बंगळूर इथं बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की भाजपा आमदारही दिल्लीहून परतत आहेत आणि ते दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार आहेत सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपा करणार नाही या येडीयुरप्पा यांच्या ट्विटचं काँप्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरमैया यांनी स्वागत केलं आहे जमाल खशोगी हत्येला सौदीचे राजपूत्रच जबाबदार असून याप्रकरणी नव्यानं आरोपपत्र दाखल करणार असल्याचं अमेरिकेचे सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅहमहॅस यांनी म्हटलं आहे

मृतांची ओळख पटल्याचं हिडाल्गो राज्याचे राज्यपाल ओमर फयाद यांनी सांगितलं खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत आजही आघाडीवर आहे गुजरातच्या देव जाबिया याला आज सुवर्णपदक मिळालं

महाराष्ट्र मणिपूर आणि मिझोरामला आज फुटबॉलमध्ये कांस्यपदकं मिळाली

मलेशियात मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवालचा पराभव झाल्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे

अंतिम सामना मरिन आणि थायलंडची रतचानोक इंतनोन यांच्यामध्ये होणार आहे